राजधानी दिल्लीत काल या हंगामातलं निचांकी तापमान नोंदवलं गेलं राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे काल सर्वात कमी पाच अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं मराठवाड्यातही थंडीची लाट आली असून औरंगाबादचं तापमान काल आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं होतं राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान काल दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं पुढचे तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

याच काळात प्नर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या तसंच व्याजासह थकित असलेल्या हप्त्याची रक्कम दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे

दरम्यान या योजनेतल्या अटीवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं घाईगडबडीत घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे नव्या कर्जमाफी योजनेन्सार मागील वर्षी जो शेतकरी थकबाकीदार ठरला तोच या योनजेसाठी पात्र ठरला आहे तर यंदा ज्यांनी कर्ज काढलं ते पात्र ठरत नाहीत त्यामुळे या कर्जमाफीत त्रुटी असून सरकारनं या निर्णयाचा प्नर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांची सरसकट फसवणूकच केल्याचा आरोप केला आहे कर्जमाफीसाठी घातलेल्या अटी पाहता राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याची टीका शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे निवडणुकीपूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं गेलं नाही असं ते म्हणाले दरम्यान दोन लाख रूपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबत सरकार वेगळा विचार करत असल्याचं राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे या कर्जदार शेतकऱ्यांनाही मदत करण्याची सरकारची भूमिका आहे यासाठी अशा शेतकऱ्यांची संख्या त्यांनी घेतलेलं एकूण कर्ज आणि त्यावरील व्याजाची माहिती सरकार सध्या संकलित करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीदेखील सरकार एक योजना आखत असल्याचं ते म्हणाले

यामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले तसंच जाहीर सभांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीजवळच्या लोकमान्य टिळक पृतळ्यापर्यंत संविधान वाचवा देश वाचवा मोर्चा काढण्यात आला पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थिते होते नागरिकता सुधारणा कायदा आणि एन आर सी सारखे कायदे जनतेवर लाद्न समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मल्लिकार्ज्न खरगे यावेळी म्हणाले औरंगाबाद इथंही भारत बचाव संविधान बचाओ फेरी काढण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पती उद्यानापासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत ही फेरी काढण्यात आली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्तळ्याला प्ष्पहार अपर्ण करण्यात आला काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ अरुण शिरसाट यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या फेरीत कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

या मालिकेचा हा साठावा भाग असेल

राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष नेताजी पाटील आणि सावरगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपावरुन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी ही कारवाई केली

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं मोर्चा काढण्यात आला या मोर्चामुळे शहरातल्या सर्व बाजारपेठा आणि द्कानं बहतांशी बंद ठेवण्यात आली होती धुळे शहरातही या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी जमियत उलेमा संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते

या सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी सभेच्या आयोजकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली पोलीस दलातल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सेनगाव इथून साडे सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला परभणीहून आणलेल्या गुटख्याची सेनगाव इथं साठवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर काल ही कारवाई करण्यात आली याशिवाय पोलिसांनी काल शालेय पोषण आहारासाठीची डाळ बाजारपेठेतल्या एका दुकानातून जप्त केली मूग तसंच मसूर डाळीचा हा साठा काळ्याबाजारात खरेदी करणाऱ्या द्कान मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे जालना जिल्ह्यात मंठा तालुका पशुचिकित्सालयातला सेवानिवृत्त पशुसंवर्धन सहायक आयुक्त बाळासाहेब राजूरकर याच्याविरुध्द पाच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला राजूरकर यानं तक्रारदार शेतकऱ्याच्या गायीवर उपचार करण्यासाठी ही लाच मागितली होती

या पार्श्वभूमीवर प्रथ्वीराज यांनी शौचालय बांधकामानंतर दिला जाणारा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान तत्काळ मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं माळेगाव यात्रा म्हणजे पारंपारिक लोककलेचं उगमस्थान असल्याचं मत आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं

सकाळी साडेसात वाजता या वॉकला सुरूवात होणार आहे यात इतिहास तज्ज्ञ डॉ दलारी कुरैशी आणि रफत कुरैशी बीबीका मकबऱ्याविषयी इतिहास प्रेमींनी मार्गदर्शन करणार आहेत

ही गाडी मनमाड इथून सायंकाळी पावणे सहा वाजता सुटणार असून औरंगाबाद परभणी नांदेड मार्गे सिकंदराबादला पहाटे पाच वाजता पोहोचणार आहे परतीच्या प्रवासात या गाडीच्या वेळेमध्ये कुठलाही बदल करण्यात आला नसून ती निर्धारित वेळेत संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सिकंदराबाद स्थानकावरून सुटणार आहे

अम़तसरहून येणारी रेल्वेगाडी उशिरा धावत असल्याम़ुळे ही गाडी उशिरा स़ुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे

तर नांदेड पनवेल नांदेड ही रेल्वेगाडी प्रत्येक शनिवारी आणि परतीच्या प्रवासात रविवारी धावणार आहे

पुढच्या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी मेरीकोमनं आपलं स्थान निश्चित केलं आहे